नाशिक जवळ मांगीतुंगी इथं भरलेल्या विश्व अहिंसा संमेलनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते मांगी तुंगी इथं असलेली जैन तीर्थकर वृषभ देवांची भव्य मूर्ती आपल्याला आपलं चरित्र्यं व्यक्तीमत्वंही असंच टोलेजंग करण्याची शिकवण देते महाराष्ट्रांन देशाला बाबासाहेब आंबेडकर संत तुकाराम संत नामदेव अशी महनीय व्यक्तीमत्वं दिली असून महाराष्ट्रातल्या सद्भभाव बंधुत्व आणि राष्ट्रभक्तीच्या परंपरेचा मी आदर करतो असंही ते म्हणाले या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे उपस्थित होते जगातले सर्व प्रश्न शांततेच्या मार्गानं सोडवले जाऊ शकतात अशांततेमुळे पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात येण्याची भीती आहे तेव्हा प्रत्येकानं पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे असं मत मुख्यमंत्री देवंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलं जगात अहिंसा आणि शांततेचा प्रसार होणं गरजेचं असून प्रत्येकानं या दोन्ही तत्वांची अंमलबजावणी स्वतःपासून सुरु करायला हवी असं भामरे यावेळी म्हणाले मराठवाङ्यात पाण्याचा प्रश्र गंभीर झाला असून राज्य शासनाच्या नियोजित जल आराखड्यामध्ये मराठवाङ्याला समन्यायी पाणी वाटप करण्याची मागणी मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली आहे औरंगाबाद इथं आज मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली त्यावेळी ही मागणी करण्यात आली वेळ पडल्यास यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला सध्या उध्व धरणांमधून अकरा दशलक्ष घनफूट पाणी तात्काळ जायकवाडी धरणात सोडण्याची मागणी या प्रतिनिधींनी केली मराठवाड्याला पुरेसं पाणी मिळावं यासाठी एक जल आराखडा शासनाला सादर करणार असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली संयुक्त महाराष्ट्रात राहून अन्याय होत असेल तर स्वतंत्र मराठवाङ्याची मागणी का करू नये असा प्रश्न नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी केला तर पाण्याच्या प्रश्नासाठी येत्या विधीमंडळ अधिवेशनात आंदोलन करणं गरजेचं असल्याचं मत औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं दरम्यान नगर आणि नाशिकच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आज पैठण इथं राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जायकवाडी धरणात उतरून आंदोलन केल्याचं वृत्त आहे

दोन दिवसीय चालणाऱ्या या बैठकीच्या अध्यक्षपदी आकाशवाणीचे पश्विम क्षेत्र अतिरिक् महासंचालक नीरज अग्रवाल असून वाणिज्य प्रसारण कार्यक्रम आधिकाऱ्यांसह विविध केंद्रांचे सहाय्यक संचालक सहभागी झाले आहेत आकाशवाणीचं आगामी काळातलं प्रसारण बदलते प्रवाह आदी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे देशात राबवण्यात येणा या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत परभणी जिल्ह्यात अधिकाधिक घरांमध्ये शौचालय्र उभारण्यात आली आहेत

धान्य दुकानावर धान्य देण्याऐवजी शिधा पत्रिकाधारकांच्या बँक खात्यांमध्ये रोख रक्कम थेट जमा करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुध्द धुळे जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेनं आज धरणं आंदोलन करत निदर्शेनं केली सरकार अन्न सुरक्षा कायदा मोडीत काढीत रेशन व्यवस्था संपृष्ठात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला

त्याला स्वस्त धान्य दुकानदारांचा विरोध आहे आगामी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुक वंचित बहजन आघाडीच्या माध्यमातून लढली जाणार असल्याची माहिती भारिप बह्जन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली ते परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते समाजातली विषमता नष्ट करण्यासाठी वंचिताला सत्तेत भागीदारी दिली पाहिजे असं ते म्हणाले एमआयएमबरोबर आघाडीसंदर्भात चर्चा झाली असली तरी अद्याप कॉंग्रेसशी यासंदर्भात बोलणी झाली नसल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं

ही बस औरंगाबादहून पुण्याच्या दिशेनं जात होती पारनेर तालुक्यातल्या वाडेगव्हाण फाटा इथं बसचालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली अपघातामूळे अहमदनगर पूणे महामार्गावर वाहतुक ठप्प झाली होती भंडारा जिल्ह्यातल्या धान खरेदी प्रक्रियेत सुसुत्रता आणावी जिल्हा दक्षता आणि सनियंत्रण समितीची बैठक दर महिन्याला नियमितपणे घेण्यात यावी असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पूरवठा आणि ग्राहक संरक्षण संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत जिल्ह्यातले खासदार आमदार कृषी उत्पन्न बाजार समिती मिलधारक असोसिएशनचे पदाधिकारी आणि इतर अधिका यांसोबतधान खरेदी संदर्भात बैठक झाली त्यावेळी बापट बोलत होते

ते आज कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते

भार नियमन रद्द करावं तसंच पेट्रोल आणि डिझेल दर कमी करावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला कॉप्रेसच्यावतीनं आज परभणी जिल्ह्याधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला राष्ट्रवादी महिला काँप्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजीया खान यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला

जिल्ह्यात अवर्षण परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे असं राज्याचे गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांनी म्हटलं आहे अकोला जिल्ह्यातली दृष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बाळापूर तालुक्यातल्या दृष्काळग्रस्त भागाला भेट देऊन पाटील यांनी आज पिकाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते दरम्यान भंडारा जिल्ह्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताचं संपूर्ण सर्वेक्षण करण्याच्या सुचना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकूळे यांनी कुषी विभागाला दिल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ नगरपरिषदेच्या काल झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली नगरअध्यक्षपदी अन्य सात उमेदवार हरवत शाह विकास आघाडीचे अमरसिंह पाटील स्पष्ट बह्मतानं विजयी झाले आहेत

राज्यातल्या सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा या संस्थांना राज्य शासनाच्या सहकार पणन आणि वस्तोद्योग विभागाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो बक्तिं उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन अल्पमुदती कर्ज पुरवठा विविध उपाययोजना आदी विविध निकषांना अनुसरुन बँकेला हा पुरस्कार घोषित झाला आहे

परतीच्या पावसानं आता निरोप घेतला असुन तापमानात वाढ होत असल्याचं दिसत आहे